आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमाचं आयोजन राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागातील क आणि ड संवर्गातील पदं लवकरच भरली जाणार नागपुरातील विको लॅबोरेट्रीजला भीषण आग कंपनीचं मोठं नुकसान

पी एम

अर्थसंकल्पात आणखी काही महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत

एस टी

अमरावती येथेही वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता देण्यात आली आहे

अर्थसंकल्प सादर करताना पवार यांनी राज्याच्या आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्याची बाब नमूद केली

आरोग्य यंत्रणेला मजबूत करण्यासाठी केलेली तरतूद निश्वितच महाराष्ट्र सुदृढ करणारी ठरेल असेही मुख्यमंत्री म्हणाले

हा अर्थसंकल्प पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देतांना समाजातील सर्व घटकांना दिलासा देणारा आहे असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले

यामुळे महिला खन्या अर्थाने गृहस्वामिनी होण्यास मदत होईल असा विश्वास वाटत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले दरम्यान हा अर्थसंकल्प राज्य सरकारचा की मुंबई महापालिकेचा हा प्रश्न निर्माण होतो आहे ट्रान्सहार्बर लिंक वांद्रे वर्सोवा हे सारे आमच्या काळात सुरू झालेले प्रकल्प आहेत तीर्थक्षेत्र विकासाचे सारे प्रकल्प सुद्धा आमच्या काळात सुरू झालेले त्यामुळे त्यातही काहीही नवीन नाही सोयाबीन कापूस बोंडअळी धान यासंदर्भात कुठलीही मदत या सरकारने केलेली नाही वीज बिलाच्या संदर्भात केलेली घोषणा सुद्धा फसवी आहे अशी प्रतिक्रीया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली महिलादिन रोजच्या जीवनात अनेकविध भूमिका यशस्वीपणे पार पाडत महिलांनी देशाच्या प्रगतीत मोठं योगदान दिलं आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या महिला दिनाच्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनानिमित्त नारीशक्तीला सलाम केला आहे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत कोरोना संकट काळात घरा घरातल्या स्त्री शक्तीनेच कुटुंबांना आधार दिला कोविड योद्वा म्हणूनही त्या आघाडीवर होत्या असं मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे महिलांसाठी महाराष्ट्र सुरक्षित आहेच पण तो आणखी सुरक्षित करण्याची शपथ घेऊ या त्यासाठी वचनबद्ध होऊ या असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे

अंबाझरी ओव्हर फ्लो पॉईटवर स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेला साक्षी ठेवत महिलांनी नारीशकीचा शंखनाद केला यावेळी भारताच्या या लेकींनी मातभूमी करिता सदैव अप्रेसर राहण्याची शपथ घेतली आणि भारत मातेचा जयजयकार केला नागपुरात आजपासुन महिलांच्या शंखनाद प्रशिक्षणाचा शुभारभ करण्यात आला याकरिता हंसाबेन पाघडाल यांनी पुढाकार घेतला कोणतेही शुल्क न आकारता महिलांना शंखवादन शिकवले जाईल असे पाघडाल यांनी सांगितले पुराणातील अरुंधती स्वातंत्र्य समरातील झांशीची राणी अहिल्याबाई होळकर राणी दुर्गावती अशा वीर महिलांचा इतिहास या देशाला लाभला आहे पळवाट न काढता निष्कर्षावर पोहोचून समस्यांचे निराकरण करणे ही या देशातील महिलांची खूबी आहे नेतृत्व करणारी संस्कार देणारी जागृती करणारी दिशा देण्याचे कार्य करणारी स्त्री ही सर्वार्थाने महान आहे असे प्रतिपादन महापौर द्याशंकर तिवारी यांनी केले नागपूर महानगरपालिका समाज विकास विभाग आणि महिला आणि बालकल्याण समितीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मनपा मुख्यालयातील डॉ पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते महिला दिन नागपूर येथील स्थानिक पत्रकार भवन येथे जागतिक महिला दिनानिमित्त नागपूर श्रमिक पत्रकार संघ टिळक पत्रकार भवन ट्रस्ट प्रेस क्लब ऑफ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारिता क्षेत्रातील महिलांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला प्रधान आयकर आयुक्त रुबी श्रीवास्तव ज्येष्ठ सिनेकलावंत आणि माजी केंद्रीमंत्री शत्र्घ्न सिन्हा सर्वमित्रा सूरजन सेन्सर बोर्डाचे माजी चेअरमन पहलाज निहलानी यांची प्रमुख उपस्थिती होती राजेश टोपे जनतेच्या आरोग्याच्या बाबतीत तडजोड करून चालणार नाही त्यामुळे राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागातली क आणि ड संवर्गातली पदं येत्या दोन महिन्यात भरली जातील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली कोविड काळात आरोग्य सेवेत तात्पूरते भरती झालेल्या लोकांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याबाबत आणि आरोग्य विभागातल्या रिक्त जागा भरण्याबाबत राष्ट्रवादी काँप्रेसचे शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते

तात्पुरती नियुक्ती दिलेल्या कोरोना योद्ध्यांनी जीवावर उदार होऊन आरोग्य सेवा दिली या सगळ्यांबद्दल सहानुभूती आहे मात्र या तात्पुरती नियुक्ती दिलेल्यांना कायमस्वरुपी नियुक्ती देणं नियमानुसार शक्य नाही यातून मार्ग काढला जाईल तसंच यांचा भर्तीच्या वेळी तात्पूरती नियुक्ती दिलेल्यांना अनुभवाच्या अनुषंगानं प्राधान्य दिलं जाईल असं टोपे यांनी सांगितलं

कंपनी आग नागपूरच्या हिगणा औद्योगिक वसाहतीतल्या विको लॅंबोरेटरीज कंपनीला मध्यरात्री आग लागली यामध्ये कारखान्याचा तळमजला आणि दोन मजले कोसळले घटनास्थळी नागपूर महानगरपालिकेचे सहा तर नगर परिषद वाडीचे चार अग्निशमन वाहनं पोहोचले असून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत

या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त आहे